ग्रीन कार्ड देण्याबाबत प्रत्येक देशासाठी असलेली मर्यादा हटवण्याचं विधेयक अमेरिकी प्रतिनिधी गृहाकडून संमत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने आज होणार

सभापती राजेश पाटणेकर यांची या आमदारांनी काल भेट घेतली आणि त्यांना यासंबधीचं पत्र दिलं

या आमदारांचं पत्र स्वीकारल्याचं पाटणेकर यांनी सांगितलं या फुटीर काँग्रेस गटाचं नेतृत्व विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावळेकर करत आहेत गोव्याच्या विकासासाठी आणि राज्यसरकार बळकट करण्यासाठी आमदारांना भाजपात प्रवेश करायचं आहे असं कावळेकर यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं

त्याचबरोबर त्यांना गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन सदस्य आणि तीन अपक्षांचा पाठिंबा आहे कर्नाटकातल्या धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसच्या दहा बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष स्वीकारत नाहीत असा आरोप या आमदारांनी आपल्या याचिकेत केला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी या बंडखोर आमदारांच्या वतीनं ही याचिका दाखल केली आहे या आमदारांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते नव्यानं निवडणूक लढवू इघिछतात असं रोहतगी यांनी सांगितलं दरम्यान आणखी दोन काँप्रेस आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिल्यामुळे इथल्या राजकीय पेचात वाढ झाली आहे

भाजपाची विधीमंडळ समिती बंगळुरु इथं पुढील कार्यदिशा ठरवण्यासाठी आज बैठक घेणार आहे काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातलं एच डी कुमारस्वामी सरकार कोसळलं तर काय कार्यवाही करावी याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे

या कायद्याअंतर्गत कामगारांचे आरोग्य सुरक्षा आणि कामांची परिस्थिती उंचावण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं कामगार मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं

अयोध्येतल्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमीनीची सुनावणी लवकर सुरु करावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती धंनजय चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल याप्रकरणातील मूळ फिर्यादी गोपाळसिंग विशारद यांचे पूत्र राजेंद्र सिंग यांनी ही याचिका दाखल केली आहे मध्यस्थांमार्फत हा प्रश्न निकाली काढावा या सर्वोच्च न्यायालयाच्या आवाहनानंतरही या प्रकरणात फारशी प्रगती झालेली नाही असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे

भाजपाचे नेते आणि वकील अब्निनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आली असता या याचिकेवर तातडीनं सुनावणी व्हावी अशी विनंती उपाध्याय यांनी केली या विनंतीची न्यायालयानं दखल घेतली

आंतरराज्य पाणी तंट्यावर सुलभ पद्धतीनं आणि लवकर तोडगा काढण्यात यावा यासाठी या विधेयकात संशोधन करण्यात आलं आहे अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहानं ग्रीन कार्ड देण्यावर असलेल्या सात टक्क्यांची मर्यादा हटवण्यासंदर्भातलं विधेयक संमत केलं आहे आता हे विधेयक सिनेटमध्ये संमत होणं शिल्लक आहे तिथे हे विधेयक संमत झालं तर त्याचा माहिती तंत्रज्ञानक्षेत्रतात काम करणाऱ्या हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना लाभ होऊ शकेल ग्रीनकार्डधारकांना अमेरिकेत कायमस्वरुपी स्थाईक होऊन काम करण्याची मुभा या विधेयकामुळे मिळू शकते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिस या टप्प्याला केंद्रसरकारच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजूरी दिली आहे अशी माहिती माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांना दिली या सर्व मार्गांचं एकत्रीकरण करुन हे सर्व मार्ग ग्रामीण कृषी बाजार उच्च माध्यमिक महाविद्यालयं रुग्णालयं यांना जोडले जाणार आहेत

यामुळे शेतक यांना आपला माल बाजारात नेण्यास सुलभता येईल असंही ते म्हणाले केंद्र सरकार राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार करत आहे सुरक्षा आणि पोलीस खात्याच्या संदर्भात सर्व शिक्षण या विद्यापीठामार्फत दिलं जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री जी कृष्णा रेड्डी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली या विद्यापीठामधे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विशेष विषयांवर शिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं जम्मू आणि काश्मीरमधे गेल्या वर्षींच्या तुलनेत यावर्षींच्या पहिल्या सहामाहीमधे परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री जी कृष्णा रेङ्डी यांनी काल राज्यसभेत दिली

सीमेपारपलीकडील घुसखोरी थांबवण्यासाठी केंद्रसरकार अद्ययावत यंत्रणाचा उपयोग करणार असल्याचं ते म्हणाले भारत आणि रशियात परस्परांच्या सहकार्याला वाव असेल अशा त हेचे आर्थिक संबंध निर्माण व्हायला हवेत असं रशियाचे अर्थविकास उपमंत्री तिमूर मॅकसिमोव्ह यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं भारत आणि रशियात आर्थिक धोरणांसंदर्भात झालेल्या दुसऱ्या बैठकीत बोलत होते या बैठकीत दळणवळण कृषी लघुउद्योग डिजिटल तंत्रज्ञान तसंव पर्यटन या क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याविषयी चर्चा झाली निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार हे देखील या बैठकीला उपस्थित होते देशाच्या आर्थिक विकासाला नव्यानं चालना देण्यासाठी भारत आणि रशिया एकत्रित काम करत आहेत असं कुमार यांनी म्हटलं आहे

तसंच नव्या जागतिक माध्यम सुरक्षा निधीची स्थापना करण्याचंही युके सरकारनं घोषित केलं आहे लंडन इथं सुरु असलेल्या पहिल्या जागतिक माध्यम स्वातंत्र्य परिसंवादात युकेचे परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट यांनी ही घोषणा केली या परिसंवादात भारताचं शिष्टमंडळही सहभागी झालं असून प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सुर्यप्रकाश हे या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत युके सरकारच्या घोषणेचं भारत स्वागत करतो असं सुर्यप्रकाश यांनी म्हटलं आहे

एमॅन्यूल बॉन यांनी रिअर अँडमिरल अली शमखानी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद जारीफ आणि उपपरराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली लंडन इथं सुरु असलेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित नोवाक जोकोविच द्वितीय मानांकित रॉजर फेडरर तृतीय मानांकित राफेल नडाल तसंच रॉर्बटो बॉटीस्टा अगुट यांनी प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविचनं डेव्हिन गॉफिनला हरवलं महिला एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने आज खेळले जातील इंग्लंडमधे सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बर्मिंगहॅम इथं आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे